चाचण्यांचा दर वाढवावा मृत्यूदर खाली आणण्यासाठी प्रभावी वैद्यकीय व्यवस्थापन करावं विविध पातळयांवर योग्य देखरेख ठेवावी अशा सुचना केंद्रानं या राज्यांना केल्या आहेत

या राज्यांमधले विशेष काळजी करण्याजोगे जिल्हेही केंद्रीय गृहमंत्रालयानं अधोरेखित केले आहेत

गेल्या केवळ तेरा दिवसांमधे रुग्ण संख्या तीस लाखांवरून चाळीस लाखावर गेली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे

करोनाबाधित रुग्णांचा आकडा आज सलग तिसऱ्या दिवशीही वाढला आहे

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना कोरोनाची बाधा झाली असून काल रात्री त्यांचा अहवाल पॉजिटीव्ह आला त्यामुळे सोमवार पासून सुरू होणाऱ्या अदिवेशनाच्या कामकाजात ते सहभागी होऊ शकणार नाहीत त्यामुळे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ हे अध्यक्षपद भूषवतील पटोले यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांना कोरोनाची चाचणी करण्याचं आवाहन केलं आहे काही दिवसांपूर्वी अधिवेशनाच्या पार्श्वभूमिवर पटोले यांनी आरोग्य सचीव आणि अन्य अधिकाऱ्यांची बैठकही बोलावली होती

चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि मृत्यूसंख्या वाढत आहे त्या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधी व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींशी आज जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी चर्चा केली असता जनता कर्फ्यू घेण्यासाठी उपस्थितांनी समर्थता दर्शवली

याकरीता केंद्र शासनाकडे प्रस्ताव सादर केला आहे परवानगी नंतर जनतेला विश्वासात घेऊन जनता कर्फ्युंचा निर्णय घेतला जाईल अशी माहिती गुल्हाने यांनी दिली केंद्र सरकारचं नवं राष्ट्रीय शिक्षण धोरण ही एकविसाव्या शतकातली क्रांतीकारी सुधारणा आहे असं माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे ते आज मुंबईतल्या पार्ले टिळक विद्यालयाच्या शताब्दीनिमित्त शिक्षण दिनाचं औचित्य साधून व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे आयोजित कार्यक्रमात बोलत होते राष्ट्रीय शिक्षण धोरण पायाभूत आणि तांत्रिक साक्षरतेवर भर देणारं आहे त्यात अभ्यासक्रम कमी करण्याचं मात्र तो समजून घेण्याची विचार करण्याची आणि विश्लेषण करण्याची क्षमता वाढवणारा असेलं असं त्यांनी सांगितलं भारतात संशोधनावर स्थूल राष्ट्रीय उत्पादनाच्या एक टक्क्यापेक्षा कमी रक्कम खर्च केली जाते हा निधी वाढवण्यासाठी मोदी सरकार कटीबद्ध आहे असं ते म्हणाले काँग्रेस पक्षाचं अध्यक्षपद स्वीकारायला सध्या राहल गांधी तयार नाहीत सोनिया गांधीही अध्यक्षपद सांभाळायला तयार नाहीत त्यामुळे मूळ काँप्रेसचे असणारे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना काँप्रेसचे अध्यक्ष करावं असं आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काँग्रेसला केलं आहे तसंच शरद पवार यांनी त्यांचा राष्ट्रवादी काँप्रेस पक्ष काँप्रेसमध्ये विलीन करावा सध्या काँप्रेसला सक्षम नेतृत्व नसल्यामुळे काँप्रेसचं पानिपत झालं आहेअसंही ते म्हणाले शिक्षक हेच खरे राष्ट्रनिर्माते असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं आहे ते आज शिक्षक दिनानिमित्त आयोजित शिक्षक पुरस्कार वितरण समारंभात बोलत होते

आपल्या परंपरेत गुरुचं स्थान सर्वोच्च मानलं असल्याचं राष्ट्रपती म्हणाले राज्यातले दोन शिक्षक अहमदनगर जिल्ह्यातले नारायण मंगलाराम आणि मुंबईच्या संगीता सोहोनी यांचा पुरस्कार विजेत्यांमधे समावेश आहे कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपतींनी दूरदृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून यंदा या पुरस्कारांचं वितरण केलं हा पुरस्कार मिळाल्याबद्दल नारायण मंगलाराम यांनी आकाशवाणीशी बोलताना आनंद व्यक्त केला

शिक्षक म्हणून आपलं योगदान अत्यल्पच आहे आपण लहान असताना रसायशास्त्र हा विषय कठीण जात होता त्यामुळेच शिक्षक झाल्यानंतर मुलांना हा विषय समजायला सोपा जावा म्हणून साध्या साध्या खेळातून मूलांना कसं शिकवता येईल यावर आपण भर दिल्याचं त्यांनी आकाशवाणीला सांगितलं

शिक्षकांचे कठोर परिश्रम आणि देश घडवण्यातल्या त्यांच्या योगदानाबद्दल देश कृतज्ञ असल्याची भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे शिक्षकांनी केलेल्या उल्लेखनीय प्रयत्नांबद्दल त्यांचं आपण आभार मानतो असंही त्यांनी या संदेशात म्हटलं आहे

देशाच्या विविध भागातील मागणी आणि प्रतिक्षा यादीवर रेल्वेचं बारकाईनं लक्ष आहे आणि गरजेनुसार योग्य वेळी आणखी गाडया सुरु केल्या जातील असं रेल्वे मंडळाचं अध्यक्ष विनोद कुमार यादव यांनी सांगितलं परीक्षा किंवा इतर कारणांसाठी राज्य सरकारांकडून विशेष विनंती आली तर आणखी गाडया सोडल्या जातील असंही त्यांनी सांगितलं हिंदी चित्रपट सृष्टीतले ज्येष्ठ निर्माते दिगदर्शक जॉन बक्षी यांचं मुंबईत हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं

चार दशकांच्या कारकीर्दीत त्यांनी मंजिले और भी है रावण फिर तेरी कहानी याद आई इत्यादी चित्रपटांची निर्मिती केली

श्वसनाचा त्रास होत असल्यानं काल सकाळी त्यांना जुहूतल्या एका रुग्णालयात दाखल केलं होतं त्यांची कोविड चाचणीही केली होती ती निगेटिव्ह आली बक्षी यांच्या पार्थिव देहावर आज मुंबईत त्यांच्या कुटुबियांच्या उपस्थितीत अत्यंसंस्कार करण्यात आले अभिनेत्री कंगणा राणावतला कोणी विरोध करण्याचा प्रयत्न केला तर रिपब्लिकन पक्ष कंगना राणावतला संरक्षण देईल असं पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे कंगणा राणावत हीनं अलिकडेच मुंबईबाबत ट्विटरवरून व्यक्त केलेल्या मतांवरून तीच्या विरोधात होत असलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर आठवले यांनी आपली भूमिका मांडली लोकशाहीत प्रत्येकाला टीका करण्याचा अधिकार आहे टीका केली म्हणून तिला मुंबईत राहण्याचा अधिकार नाही अशी भूमिका घेणं लोकशाहीविरोधी आहे असंही आठवले यांनी म्हटलं आहे

अमली पदार्थ विरोधी पथकानं त्याला काल अटक केली होती त्यानंतर त्याला आज न्यायालयात हजर केलं होतं दरम्यान अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूशी संबंधित अंमली पदार्थांच्या प्रकरणांमुळे बॉलिवूडमधे अंमली पदार्थांचं पसरलेलं जाळं आणि त्याची पाळमुळं कळ् शकली असं अमली पदार्थ विरोधी विभागाच्या दक्षिण पश्चिम विभागाचे उपमहासंचालक मथा अशोक जैन यांनी म्हटलं आहे ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते विभागानं आत्तापर्यंत शौविक चक्रवर्ती आणि सॅम्यूअल मिरांडा यांच्यासह पाच जणांना अटक केली असल्याची माहितीही त्यांनी दिली या प्रकरणाबाबत अधिक स्पष्टता यावी यासाठी रिया चक्रवर्तीसह आणखी काही जणांची चौकशी करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं सिंधूदर्ग जिल्ह्यात मूंबई गोवा महामार्गावर कणकवली जवळ जानवली इथं आज दृपारी दोन दृचाकी मध्ये झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला आहे दोन दुचाकी समोरा समोर आदळल्यानंतर दूचाकीवरील चौघेही जण फेकले गेले होते यातल्या तिघांच्या डोक्याला दूखापत झाली या चौघांना सुरुवातीला कणकवली उपजिल्हा रुग्णालयात आणि नंतर पडवे इथल्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण त्या ठिकाणी तिघांचा मृत्यू झाला बहप्रतीक्षित इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचं वेळापत्रक उद्या जाहीर होणार असल्याचं आय पी एल चे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी आज सांगितलं सर्व आठ संघ या वेळापत्रकाच्या प्रतिक्षेत असले तरी दुबई आणि अब्धाबीमध्ये क्वारंटाईनचे नियम निरनिराळे असल्याने आय पी एल व्यवस्थापनाला वेळापत्रक जाहीर करायला विलंब झाल्याची माहिती पटेल यांनी दिली

आर्थिक उपाययोजांअंतर्गत भविष्यातल्या खर्चाच्या व्यवस्थापनासाठी काल जारी केलेलं परिपत्रक हे केवळ पदनिर्मितीसंबंधीच्या अंतर्गत प्रक्रियेशी संबंधित आहे त्याचा भरती प्रक्रियेवर कोणताही परिणाम होणार नाही असं केंद्रीय अर्थमंत्रालयानं स्पष्ट केलं आहे केंद्र सरकारमधल्या पदांच्या भरतीवर कोणतेही निर्बंध किवा बंदी आणली जाणार नाही भरती प्रक्रियेशी संबंधित सर्व सरकारी यंत्रणांचं काम नेहमीप्रमाणेच सुरु राहील असंही मंत्रालयानं म्हटलं आहे येत्या दोन दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे या काळात मृंबई शहर आणि उपनगरात संध्याकाळी आकाश ढगाळ राहून मेघगर्जनेसह हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे